मध्यरात्रीनंतर लागलेली ही आग आज पहाटे पावणे चार वाजेच्या सुमारास विझवण्यात आल्याचं अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे

सकाळी ढिगा यातून दोन मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत दूर्घटनेत नऊ जण जखमी झाले आहेत

शहरातल्या छत्रपती शिवाजी महाराज व्यापार संकुलातल्या फुल बाजारात आज झेंडू गुलाब शेवंती गलांडा या फुलांना चारशे रुपये प्रतिकिलोचा दर मिळाला तर जबेराच एक फुल दहा रुपयांना विकलं गेलं

मनरेगा शहरी भागात राबवा वर्षातून दोनशे दिवस काम आणि कामाप्रमाणे दाम द्या रास्तधान्य द्कानातून मोफत धान्य द्या या मागण्याही आंदोलकांनी केल्या

सकाळी अकरा वाजता आकाशवाणी आणि द्रदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरून हा कार्यक्रम प्रसारित होणार आहे या कार्यक्रम मालिकेच्या दसऱ्या टप्प्यातला हा पंधरावा भाग असेल